फ्रेंच खुल्या टर्मिस स्पर्धेत पुरुष एक्सीच्या अंतिम फ्रीत आज डॉमनिक थीम आणि राफल्ल नदाल यांच्यात रंगणार सामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज श्रीलंक्छ्या दोन दिवसीय दौ यासाठी कोलंबो इथं पोहचल श्रीलंक्छ्या गस्त्रा चार वर्षातील या तिस या दौ यावर जाताना आपल्याला आंनद होत आहञिशा भावना प्रधानमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त कल्या भारताच्या मित्र राष्ट्रांना जह्ता गरज भासत िव्हि दर्श त्यांना कधीच विसरत नाही असं त पुढ म्हणाल ाोदी यांनी श्रीलंक्ती इस्टर संडली झालल्यात मृत्युमुखी पडलखिांना श्रद्धांजली वाहिली प्रधानमंत्री मोदी आणि श्रीलंक्छा आष्ट्रपती सिरीसद्धी यांच्यात आज बैठक होणार आहा या बैठकीनंतर प्रधानमंत्री श्रीलंक्छा विरोधीपक्षनतामहिंदा राजप्रक्ष आणि तमीळ नताखार

संबाथन यांचीही भट्ट प्रधार आहस्त श्रीलंक्ख्या दौऱ्याहून परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिरुपती इथल्या व्यंकट्वर मंदीराच्या दर्शनाला जाणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या भट्टीच्या पार्वभूमीवर या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठक्षियात आली आह आंध्र प्रदक्षाव मुख्य सचिव एल

सुब्रमण्यम यांनीदखील तमीळनाडूच्या पर्यटन विकास विभागाचक्रियकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल आणि वित्तुरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारब्रिंठक घस्तिन परिस्थितीचा आढावा घस्तिना

हिंद महासागराच्या क्षस्तिली परिस्थिती सुरक्षीत आणि शांततापूर्ण असणं महत्वाचं आहा आवरही दोन्ही नस्त्रांचं एकमत झाल्याची माहिती गोखलयानी दिली

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व झालब्धी पाऊस आणि वादळामुळपि़का व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आह रूथानिक पोलीस अधिका यांनी सांगितलं की जोरदार वा यामुळ अनक्त झाडं उन्मळून पडली तसंच विभागातील अनक्क ठिकाणी वीजपुरवठा पण खंडित झाला

अफगाणिस्तानात पी पी एम पिपल्स पीस मुव्हमेंटनं कलितीशस्तसंधीचं आवाहन तालिबानं फटिळून लावलं आह आसंदर्भात दोन्ही बांजुंमध्याब्रालखा चर्चेत एकमक्तीच्या विचारधारस्त्रित मोठा फरक अधिक स्पष्ट झाल्याचं पी पी एम चा नत्ति इक्बाल खेंबर यानं एका वार्ताहर परिषदक्षसांगितलं अमष्किछ्या सैन्यानं अफगाणिस्तानचा भूभाग सोडल्यानंतरच शस्वसंधी शक्य असल्याचं तालीबानी कमांडरांचं म्हणणं असल्याचंही खेबर यांनी सांगितलं शस्त्रसंधीचं आवाहन करण्यासाठी पी पी एम च िदस्य हस्तिंड लष्करगाहच्या दक्षिण प्रांताच्या राजधानीपासून तत्त्वालिबान्यांच्या नियंत्रणात असलख्खा मुसा काला इथपर्यंत लाँग मार्च काढणार असल्याची माहितीही खैबर यांनी दिली कैलिफोर्नियातल्या अमरीका मक्तिसको सीमझातच्या क्षक्ति मक्तिसकोमधून यात्रिया मालावरची पाच टक्क्यांची प्रस्तावित करवाढ अमरिक्ती रद्द कली आहा अमरिक्ती सरकारच्या या निर्णयाचं तिथल्या व्या पारी आणि कामगारांनी स्वागत कलि आहा आ करवाढीमुळ विथल्या सीमस्तीतच्या व्यापाराला मोठं नुकसान झालं असतं असं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं यासंदर्भात सलग तीन दिवस सुरु असलखा बैठकांनंतर अखरींन शुक्रवारी ही करवाढ रद्द क्ल्याचा निर्णय घोषित करण्यात आला फ्रेंच ओपनच्या पुरुष एक्टीत आज थीम आणि नादाल यांच्यात अंतिम सामना रंगणार आहा जादाल नाउपाल्य फरीत रॉजर फ्रेंडरचा पराभव करून अंतिम फ्रींत प्रवधीक्ला

केंद्र सरकार आणि आसमाच्या राज्य सरकारनं सुरु क्विख्या असंख्य प्रकल्पांमुळजिज्यातल्या सर्व नागरिकांचा विकास होईल असं भाजपाचवििसाममधलप्रिवर्त ऊँ नुमल मोमीन यांनी म्हटलं आह आरोग्य शिक्षण उद्योग व्यवसाय आणि पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर सरकारचा भर असल्याचं मोमीन यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं केंद्र सरकाराच्या प्रस्तावित प्रकल्पाअंतर्गत राज्यात यख्या चार वर्षात पर्यावरणपुरक इथस्तिलची निर्मिती कळी जाईल असं त्यांनी सांगितलं